राज्य सरकारच्या प्रयत्नांमुळतिक्षली चळवळीला हादरा बसला आहित्तसं तक्रिणाला अक्षली चळवळीतल्या सर्वांनी मुख्य प्रवाहात यावं असं आवाहनही त्यांनी कलि चंद्रपूर गडचिरोली गोंदिया या जिल्हांमधल्या सिंचन प्रकल्पांचं काम पूर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहा जिसंच लवकरच शिल्या लोहमार्गाचं कामही पूर्ण कळि जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं

डकवर्थ लुईस नियमानुसार हा निर्णय घश्वात आला